ही योजना झाल्यानंतर मराठवाइयाला द्रष्काळाला सामोरं जावं लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठवाडा ग्रीड योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरुपी टंचाईमुक्त होईल असा विश्वास पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे ते आज लात्र इथं हैदराबाद म्क्ति दिनानिमीत आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बोलत होते या योजनेमुळे लात्र जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड़यात पाणी उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं यावेळी निलंगेकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली लातूर इथं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर जून्या जिल्हाधिकारी र्यालयात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोली इथं जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कमार पाण्डेय यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पोलिस दलासह विविध पथकांनी यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली नांदेड इथं राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते गुजरी माता उदयानात ध्वजारोहण झालं यावेळी हतात्मा स्तभांस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं

कोल्हाप्रात सर्वपक्षीय कृती समितीनं मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महापूराचं संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणाची उंची कमी करण्याची गरज आहे तसंच दोन राज्यातल्या कराराची अंमलबजावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी असा प्रस्ताव कृती समितीनं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आगामी विधानसभा निवडणुकीनंतर विजयी मेळावा घेण्यासाठी आपण पृन्हा बेलापूर मतदारसंघात येऊ असा दावा शिवसेना यूवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी केला आहे आदित्य यांची जनआशीर्वाद यात्रा काल रात्री उशीरा नवी म्ंबईत पोहचल्यानंतर वाशी इथं झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते नवी मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघांपैकी बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले देशात सध्या वाईट परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी तरुणांकडूनच अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे सताधारी पक्ष सूडाचं राजकारण करत आहे त्यांना घरी पाठवण्याची गरज आहे हे तरुणांच्याच पाठबळावर शक्य असल्याचं ते म्हणाले

कित्येक वर्ष राजकारणात आहे मात्र कधी त्रुंगात गेलो नाही किंवा त्रुंगात गेलेल्यांनी पवारांनी काय केलं असं विचारू नये असं ते म्हणाले त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर कडाडून टीका केली येत्या पाच वर्षात नंदरबार जिल्ह्याची विकसीत जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रतत्न करत आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री जयक्मार रावल यांनी म्हटलं आहे शहादा तालुक्यातल्या कोठली इथं विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिप्जन काल रावल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उकाई प्रकल्पाच्या खालच्या भागाते पाणी उचलून नंद्रबार जिल्ह्यातलं बागायत क्षेत्र वाढवण्यासाठीही प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक बूलंद इक्बाल निहाल अहमद यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं प्रकती बिघडल्यानं ते गेले काही दिवस नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल होते राज्याचे माजी मंत्री दिवंगत निहाल अहमद यांचे ते एक्लते एक प्त्र होते सर्व जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी वंचित बहजन आघाडी वचनबदध असल्याचं रिपल्बिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते आज परभणीत वार्ताहर परिषदेत बोलत होते

मीरा भाईदर महानगरपालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा विषय घेतला नाही म्हणून शिवसेनेनं आज आक्रमक भूमिका घेतली संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी महापौर कार्यालय आणि स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली यावेळी भाजपा विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली इथल्या महापालिकेत युतीची सत्ता आहे नानाजी देशम्ख कृषी संजीवनी योजनेची अमरावती जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश डॉ अनिल बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे मोर्शी तालुक्यातल्या रिद्धप्र अष्टोली तरोडा इथल्या अनेक विकासकामांचा बोंडे यांच्या हस्ते काल श्भारंभ झाला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले